गगनयान मोहिमेचा विस्तार भारत अंतराळस्थानक उभारणार

द्रष्काळाचा डाग पुसून टाकण्याचा राज्य सरकारचा संकल्प

अकरावी प्रवेश वेळापत्रकानुसारच शिक्षणमंत्र्यांचा निर्वाळा

हा प्रकल्प म्हणजे गगनयान मोहिमेचं विस्तारित स्वरूप असल्याचं भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्थेचे प्रमुख के सिवन यांनी सांगितलं

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठीकाल किगिझस्तानची राजधानी बिश्केकला पोचले पंतप्रधानांनी तिथेचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीन पिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली त्यांनी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या उपायावरही बोलणी केली पंतप्रधान अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आणि किर्गिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष जीन्बेकोव यांच्यासह इतर देशांच्या नेत्यांबरोबरही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत मोदी आणि पाकीस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांच्यात मात्र कोणताही संवाद झाला नाही अर्थसंकल्प पूर्व चर्चा अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी कालही वित्तीय क्षेत्र आणि भांडवल बाजार क्षेत्रातल्या प्रतिनिधींबरोबर अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली भांडवल बाजारबिगर बैंकिंग वित्तीय कंपन्या वित्तीय क्षेत्राशी संबंधित विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली

कृषीमंत्री बैठक केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली काल सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषीमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लहान आणि अल्प भधारक शेतकऱ्यांसाठीची पेन्शन योजना आणि किसान क्रेडिट कार्ड अभियान या तीन प्रमुख योजनांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू ठेवून राज्य सरकार काम करत असून शेती आणि शेती संबंधित कामावर आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांचा निधी सरकारनं खर्च केला आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक इथल्या जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातील छत्रपती शिवरायांच्या पृतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते कृषी क्षेत्रात आधूनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मुख्यमंत्री म्हणाले

दुष्काळी भागात शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे देण्यात आलेल्या मदतीचा त्यांनी उल्लेख केला यावर्षी आम्ही निर्णय केला

नोव्हेंबर डिसेम्बर केंद्राचं पथक या ठिकाणी बोलावलं

राज्यात दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याचा आपल्या सरकारचा संकल्प व्यक्त करून ते म्हणाले आम्ही संकल्प केलाय या पिढीने दुष्काळ पाहीलं असेल पण पुढच्या पिढीला मराठवाड्यात दुष्काळ पाहू देणार नाही हा आमचा संकल्प आहे आणि यादृष्टीने एकीकडे जलयुक्त शिवाराची उपाय योजना आपण करतोय आणि दुसरीकडे मराठवाडा ग्रीडची निर्मिती देखील आपण करतो आहोत कृषीकर्ज शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावं यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा असे निर्देश मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी काल दिले

सर्व विभागीय आयुक जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त यांच्याशी त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला राज्यपाल कृषी माता आणि बालविकास अन्न आणि नागरी पुरवठा तसंच आदिवासी विकास विभागांनी आपसात समन्वय साधून पोषक धान्य खरेदी करणं आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत ते उपलब्ध करून देण्यासंदर्भात धोरण निश्वित करावं असे निर्देश राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल या विभागांच्या मंत्र्यांना दिले महाराष्ट्रात पोषक धान्याचं उत्पादन पुरेसं होतं त्याच्या खरेदी आणि वितरणासंदर्भात योग्य यंत्रणा उभारण्याची गरज आहे अशी व्यवस्था निर्माण केल्यास कुपोषणावर मात करणं शक्य होईल आणि शेतकऱ्यांचाही लाभ होईल असा निष्कर्ष हैदराबादच्या एका संस्थेनं सादर केलेल्या पाहणी अहवालातून प्ढे आला आहे या अहवालासंदर्भात चर्चेसाठी राज्यपालांनी संबंधित मंत्र्यांची बैठक बोलावली होती

कांदा भाव केंद्र सरकारनं गेल्या वर्षअखेरीस वाढवलेलं कांदा निर्यात प्रोत्साहन अनुदान बंद केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या भावात घसरण सुरू झाली आहे

विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नाही असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल दिलं

शिक्षितसुसंस्कृत आणि स्वस्थ विद्यार्थी घडवण्याच्या या चळवळीत सामील होण्याचं त्यांनी आवाहन केलं आळंदी ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी मानाच्या दिंङ्यामधील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्याच्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या प्रस्तावावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत वारकरी सांप्रदायाकडून या निर्णयावर जोरदार टीका झाली आहे तर देवस्थान समितीसह अन्य मान्यवरांनी पोलिसांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे दरम्यान आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पिण्याचं पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी पालखी मार्गावर आवश्यक टँकर आणि विहीरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय देशमूख यांनी काल आषाढी वारी सोहळा नियोजन बैठकीत दिली विधिमंडळ लोकसभा निवडणुकीतला पराभव मागे सारत सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना होत असलेलं हे सध्याच्या विधानसभेच अखेरच अधिवेशन असणार आहे अधिवेशनात गृहनिर्माण विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांसह इतर काही मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे क्रिकेट आय सी सी जागतिक करंडक क्रिकेट स्पर्धेतनॉटिंगइममध्ये होणारा भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा सामना काल पावसामुळे रद्द झाला दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला आहे हवामान वायू चक्रीवादळानं आपली दिशा बदलून सौराष्ट्रा ऐवजी ओमानकडे मोर्चा वळवला असला तरी त्या आधी त्यानं अतितीव्र स्वरूप धारण केलं आणि बराच काळ सोराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ मुक्काम ठोकला त्यामुळे सोराष्ट्रात वादळी पाऊस झालाच पण मुंबईसह कोकणात मान्सून आलेला नसतानाही दमदार सरी कोसळल्या पालघर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण जास्त होतं आता चक्रीवादळ किनाऱ्यापासून दूर जात असलं तरी त्याची पुढे सरकण्याची गती कमी आहे त्यामुळे आजही कोकणात सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीलगत समुद्रही खवळलेला राहील पश्विम महाराष्ट्रात कालही बऱ्याच ठिकाणी वळवाच्या सरींनी हजेरी लावली आजही तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे मराठवाङ्यात हवामान कोरडं राहील